विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची संपूर्ण माहिती देत विधानसभा निवडणुकीत नवमतदारांनी उत्साहानं सहभागी होऊन मतदान करावं असंही आवाहन त्यांनी केलं जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत मतदार जनजागृती चित्ररथाचं उदघाटन तसंच कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं शिक्षण कला उद्योग अशा विविध क्षेत्रात पुणे जिल्हयाची वेगळी ओळख आहे मतदानाचा टक्का वाढवून पुण्याची नवी ओळख निर्माण करा अस आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी केलं व्वाटस अँप खासगी व्हाट्स अँप ग्रुपवरून विरोधी उमेदवाराची बदनामी केल्याप्रकरणी राज्यभरातील अशा ग्रुपचे ऍडमिन अडचणीत येण्याची शक्यता आहे

संकल्पनामा पाणी वीज रस्ते वाहतुक आदी मुलभूत सुविधांची व्याप्ती वाढवण्याबरोबरच ज्येष्ठ नागरीकांसाठीची विशेष तरतूद ई बसेस मेट्रो प्रकल्पाला गती गदीमा भवन नाट्यमंदीर आणि शिवसुष्टीची निर्मिती अशा अनेक आश्वासनांची खैरात महायुतीच्या कोथरुडकरांसाठीच्या संकल्पनाम्यात केली आहे महायुतीचा हा संकल्पनामा आज पक्षाचे कोथरुडचे उमेदवार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केला खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी माजी खासदार अनिल शिरोळे भाजपा शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांच्यासह महायुतीतील पक्षांचे स्थानिक नेते उपस्थित होते

त्यामुळे पुणे विभागाला सातशे कोटी रुपयांची आर्थिक तूट झाली आहे करभरणा टाळणा या या व्यापा याना जीएसटी कायद्याअंतर्गत कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आली असून वेळेत कर भरणा नाही केलातर त्यांच्या बैंक खात्यावर जप्ती आणली जाईल तसंच नोंदणी दाखला रद्द करण्याचा इशाराही वस्तू आणिसेवाकराच्यापूणे विभागाने दिला आहे एएफएमसी लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात ट्रान्समिशन ईलेक्ट्रिक माइक्रोस्कोप या सुविधेचं उद्घाटन लष्करी वैद्यकीय सेवा विभागाचे महासंचालक बिपिन प्री यांच्या हस्ते काल करण्यात आलं त्याच बरोबर महाविद्यलायचा इतिहास दर्शवणाऱ्या संग्रहालयाचं उद्घाटनही पुरी यांच्या हस्ते काल करण्यात आलं मेळावा निवृत्त लष्कर आधूनिक झालं असल्यामुळे सैन्यात काम करणारे अधिकारी आणि जवान हे प्रत्येक काम करण्यात कुशल असतात त्यामुळे निवृत्त लष्करी अधिकारी आणि कर्मचारी यांचा सुरक्षा रक्षक इतकाच विचार न करता त्यापुढे जाऊन विचारा करणं गरजेच आहे असं मत माजी सैनिक विभागा च्या सचिव संजिवनी कृष्टी यांनी व्यक्त केलं

ग्रंथपाल ग्रंथपाल जितके जाणकार तितक्या जाणतेपणाने ग्रंथ वाचकांपर्यंत पोचतात त्यातून वाचन संस्कृतीचं भरण पोषण होतं ग्रंथपालांमुळेच ग्रंथालयं श्रीमंत होतात असं मत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डॉ शकुंतला काळे यांनी व्यक्त केलं महाराष्ट्र साहित्य परिषदेनं कालच्या वाचन प्रेरणदिनाच्या निमित्तानं पुण्यातल्या विविध नामवंत संस्थांच्या ग्रंथालयांच्या ग्रंथपालांचा सत्कार काळे यांच्या हस्ते केला त्यावेळी त्या बोलत होत्या भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेच्या मेघना देशपांडे पुणे मराठी ग्रंथालयाच्या संजीवनी अत्रे पुणे नगर वाचन मंदिराच्या सविता गोकुळे महाराष्ट्र गांधी स्मारक भवनचे कैलास यादव सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या प्रतिभा साखरे आणि रावसाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालयाचे दिलीप भिकूले या ग्रंथपालांचा यावेळी सन्मान करण्यात आला हवामान् मॉन्सून माघारी परतल्यामुळे पुणे शहरातला उकाडा चांगलाच वाढला आहे कमी झालेली आद्रता निरभ्र वातावरण आदी कारणांमुळे गेल्या दोन दिवसांपासून शहरातील कमाल तापमानात वाढ झाली

असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे दरम्यान आज संपूर्ण भारतातून मॉन्सून माघारी फिरला

हलक्या सरी येतील असंही हवामान विभागानं म्हटलं आहे नमस्कार